मुख्तार अब्बास नक्वी यांची माहिती राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देणार आहेत काल त्यांनी लोकसभेत उत्तर दिलं देशात भ्रष्टाचाराला थारा नाही आणि सरकार त्याविरुद्ध कायम लढत राहील असं त्यांनी यावेळी सांगितलं हा लढा संपूर्ण निष्ठेनं आणि कसलीही सूडभावना न बाळगता चालू राहील असं ते म्हणाले अनेक वर्षानंतर देशाच्या जनतेनं ठाम कौल देत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा सत्ता दिली आहे देश अधिक चांगला व्हावा याबाबत लोक विचार करत असल्याचं लोकसभा निवडणुकांमधे दिसून आलं आहे असं मोदी म्हणाले त्यानंतर लोकसभेनं आभारदर्शक ठराव मंजूर केला राज्यसभेत आज प्रश्नोत्तराचा तास आणि शून्यकाळ रद्द करुन राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शन ठरावावर चर्चा पुन्हा सुरू झाली राजस्थानातल्या जंगलांमधून आदिवासींना त्यांच्या रहिवासाच्या कागदपत्रांअभावी हुसकून लावणं थांबवण्यासाठी सरकारनं हस्तक्षेप करावा अशी विनंती भाजपा सदस्य किरोडीलाल मिना यांनी केली राज्यघटनेतल्या पाचव्या सूचीचं पालन करुन राज्यसरकारनं तिथल्या आदिवासी सहकारी संस्थांना खाणींचे अधिकार द्यावेत अशी मागणी त्यांनी केली ईशान्येकडल्या राज्यांमधले प्रश्न सोडवण्यात संबंधित मंत्रालय प्रभावशून्य ठरलं असल्याची टीका काँप्रेसचे वान्सूक सीएम यांनी केली बसपा सदस्य वीर सिंग यांनी आरक्षणाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांचा उल्लेख करत केंद्रसरकारला आरक्षणाची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्याच आवाहन केलं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ यांनी आज नवी दिल्ली धिं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटरवर ही माहिती दिली पॉम्पीओ यांनी प्रधानमंत्र्यांशी भारत अमेरिका संबधांच्या विविध पैलुंबाबत चर्चा केली दोन्ही देशांमधली सामरिक भागिदारी अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे प्रयत्न सुरु आहेत

परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी आता पॉम्पीओ यांची चर्चा सुरु आहे लोकसभा निवडणुकीनंतर भारताला भेट देणारे अमेरिकेचे पहिले नेते म्हणून पॉम्पीओ यांचं जयशंकर यांनी स्वागत केलं परस्पर हिताच्या विभागीय तसंच ड्रिपक्षीय मुद्दयांवर उभय नेते चर्चा करत असून दहशतवाद एच वन बी व्हिसा व्यापार तसंच तोणमधून तेल खरेदी करण्यावर अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत यावेळी चर्चा होणं अपेक्षित आहे तीन दिवसांच्या भारत दौ यासाठी पॉम्पीओ काल रात्री नवी दिल्लीला पोचले ते भारत आणि अमेरिका व्यापारविषयक चर्चेलाही उपस्थित राहणार असून डिया डेरनॅशनल सेंटरमधे धोरणात्मक भाषणही करणार आहेत

संयुक्त राष्ट्रसंघातले भारतातले कायम स्वरुपी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे

पाठिंबा देणा या देशांमधे अफगाणिस्तान बांगलादेश चीन पाकिस्तान कंबोडिया डोनेशिया राण जपान मलेशिया मंगोलिया ओमान दक्षिण कोरिया सौदी अरेबिया उजबेकिस्तान पापुआ न्यूगिनी त्यादी देशांचा समावेश आहे

केंद्रीय कृषीमंत्री कैलास चौधरी या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत

दक्षिण आशियामधे पहिल्यांदाच या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे दर्जेदार बियाणांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आयात निर्यात धोरण यावर या परिषदेत विशेष भर दिला जाणार आहे अन्न सुरक्षा उभरणारं बियाणं तंत्रज्ञान चाचण्यांच्या पध्दती बियाणांची उत्पादन वाढ या संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास धोरणांना अनुसरून या परिषदेत चर्चा होणार आहे अमरनाथ यात्रा सुखरूप पार पडावी आणि यात्रेकरूना आवश्यक ती सर्व ती माहिती मोबाईलवर मिळावी यासाठी अमरनाथ श्राउि बोर्डानं एक अॅप विकसित केलं आहे जिक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय िनव्हर्नस विभागानं या अॅपची निर्मिती केली आहे या एपच्या माध्यमातून यात्रेकरूंना त्यांच्या यात्रेची योजना आखता येणार असून एपच्या माध्यमातून पवित्रस्थळी उपलब्ध सोयी हवामान अंदाज आरोग्यविषयक सूचना हेलिकॉप्टर बुकींगच्या लिंक आदी माहिती मिळू शकणार आहे यात्रेकरूनां हे अॅप प्लेस्टोर वरून डाऊनलोड करता येऊ शकेल आसाममधे आज एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेच्या मसुद्याशी संबंधित अतिरिक्त सूची आज प्रसिद्ध करण्यात आली

ज्यांची नावं गेल्यावर्षी जुलैमधे प्रसिद्ध केलेल्या सूचित समाविष्ट होती मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे नंतर त्यांना अपात्र ठरवलं होतं

कोणत्याही अनुदानाशिवाय दोन लाख भारतीय मुस्लीम यावर्षी हज यात्रेसाठी जाणार असल्याची माहिती अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली ते हज यात्रेकरुंसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते

आज जागतिक अंमलीपदार्थ तस्करी विरोधी दिवस आहे

अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणा या दुष्परिणामांबद्दल नागरिकांमधे जागरुकता आणली पाहिजे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं तसंच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या संदर्भात नवी दिल्ली क्षें आयोजित केलेल्या जागरूकता रॅलीला सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी हिरवा कंदील दाखवला बांगलादेशात सरकारी नोक यांकरिता मादक द्रव्य चाचणी करण्याचा निर्णय बांग्लादेश संसदीय मंडळानं घेतला आहे अशी माहिती गृहमंत्री असादुझ्झमान खान यांनी दिली या निर्णयाची अमंलबजावणी टप्प्या टप्प्यात केली जाईल असंही त्यांनी सांगितलं अमली पदार्थ विरोधी दिवसाच्या पूर्व संध्येला पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली

स्थलांतरितांच्या उत्कर्षासाठी काम करणा या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अहवालानुसार गेल्या तीन वर्षात सहारा वाळवंटातील ना

पटना शहरातल्या अगमकुआ भागात झालेल्या अपघातात तीन मुलांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे फुटपाथवर झोपलेल्या या मुलांच्या अंगावरुन भरधाव वाहन गेल्यामुळे हा अपघात घडला यानंतर जमावानं या गाडीच्या ड्रायव्हरला मरेपर्यंत मारहाण केली या मारहाणीत चालकाचा साथीदारही गंभीर जखमी झाला

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे भारताचा पुढचा सामना उद्या वेस्ट डिजबरोबर मँचेस्टर थिं होणार आहे

कर्णधार एरोन फिंचच्या शतकी खेळीचा त्यात मोलाचा वाटा होता